सीबीआय अधिकाऱ्याच्या वादावर दक्षता आयोगानं आपला अहवाल सादर केल्यानंतर आज यावर न्यायालयात सुनावणी झाली वर्मा यांनी या आदेशावरचं स्पष्टीकरण सीलबंद लिफाफ्यातून न्यायालयात सादर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले मात्र वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेले सहसंचालक राकेश अस्थाना यांना आयोगाच्या अहवालाची प्रत देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे तसंच याद्वारे औद्योगिक वास्तू शिक्षणसंस्था रुग्णालयं आणि वसतीग्रहांमधे पर्यावरणविषयक अटी पूर्ततेची खबरदारी घेण्याचे अधिकारही स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत महापालिका विकास प्राधिकरणं जिल्हा पंचायती अशा स्थानिक संस्थांनी बांधकाम प्रकल्पांना आणि इमारतींना परवानगी देतानाच पर्यावरणविषयक नियम आणि अटी ठरवून देतील असंही या अधिसूचनेत म्हटलं आहे

रात्री साडेबारा वाजता हे वादळ कोसळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर दोन तासात नागप्पट्टीणम आणि वेदारण्यम यांच्या मधे त्याचं थैमान सुरु झालं मात्र या वादळाचा बाह्य भाग अद्याप समुद्रात असून त्याची वाटचाल सुरुच आहे नागप्पट्टीणम जिल्ह्याचा बहुतांश भाग आणि लगतच्या भागात वादळाचा जोर कायम असून ते शांत व्हायला आणखी बरेच तास लागणार असल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मध्य पश्चिम तामिळनाडू आणि केरळमार्गे ते अरबी समुद्रात उद्यापर्यंत पोहोचेल

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशूल्क क्रमांकावर माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी अॅप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

औरंगाबाद इथं आज राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिनानिमित्त गट शेती संदर्भात आयोजित कार्यशाळेत बोलत होते मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यातले शेतकरी या कार्यशाळेत सहभागी झाले असून कृषीतज्ज्ञ त्यांना गटशेतीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत

एमजीएमचे सचिव अंकृश कदम प्राचार्य प्रताप बोराडे यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला या पदयात्रेत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे चाळीस दिवस सहाशे चौसष्ठ किलोमीटर मराठवाड्यातल्या विशेषत ग्रमीण भागात ही पदयात्रा अवयव दानाविषयी जनजागृती करणार असल्याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ सुधीर कुलकर्णी यांनी दिली

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंकजनं म्यानमारच्या नै श्वाय ऊ याच्यावर मात केली